सं र्ण देशावर संकट असताना क्षीय मतभेद बाज्ला ठेवावेत आणि सगळ्यांनी मिळून कोरोना संकटाचा राभव करावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस क्षाचे अध्यक्ष शरद वार यांनी केलं आहे ते आज सामाजिक सं र्क माध्यमांवरून जनतेशी बोलत होते वांद्रे स्थानकाबाहेर काल झालेला प्रकार च्कीचा असून असा प्रकार न्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी असं वार यांनी म्हटलं आहे सध्या लॉकडाऊनमध्ये अस्वस्थ असलेल्या समाजघटकाचा आत्मविश्वास वाढवण्याची गरजही वार यांनी नमूद केली कोरोनामुळे मृत्यूमुखी डलेल्यांची संख्या चिंताजनक असून संकटकाळात सर्वांनी सरकारला सहकार्य करणं आवश्यक असल्याचं मत वार यांनी यावेळी व्यक्त केलं

प्ढचे आदेश येई र्यंत कोणत्याही प्रकारचं तिकिट आरक्षित करता येणार नाही प्रवाशांना आरक्षित तिकिटं रदद करता येतील आणि रद्द तिकीटाची र्ण रक्क्म रत दिली जाईल असं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे ऑनलाईन तिकीट रद्द करण्याची सुविधा सुरु राहील तसंच ऑनलाईन तिकीटाची रक्कम प्रवाशांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल

गोंदिया तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व बँकांनी लाभार्थी व बँक कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा संसर्गपासून बचावाकरिता सुरक्षेचे उपाय म्हणून संबंधित बँकेने बँकेच्या परिसरात मंडप उभारावा बँकेच्या परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याकरिता आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा रक्षक ठेवावेत असे निर्देश उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाद्वारा सॉफ्ट स्किल व पर्सनॅलिटी डेव्हलपर्मेट अनेक अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने झूम प द्वारा विनामूल्य शिकवण्यात शिकवण्यात येत आहे